ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी बंगळुरु ब्रें प्रसारमाध्यमांना सांगितलं की बंडखोर आमदांरांनी राजीनामे मागे घ्यावे याकरता पक्षाचे नेते त्यांचा पाठपुरावा करत आहेत

या राजीनाम्याशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं भाजपा नेते आर अशोक यांनी म्हटलं आहे काँप्रेसच्या तिकीटावर सातव्यांदा निवडून आलेले आमदार रामलिंग रेड्डी यांनी सांगितलं की आपण पक्षाचा राजीनामा दिलेला नाही मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी परदेशातून परतले आहेत आणि संध्याकाळपर्यंत बंगळुरुमधे पोचण्याची शक्यता आहे राजीनामा पत्रांबाबत आपण येत्या मंगळवारी विचार करू असं विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी सांगितलं आहे राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाचं भवितव्य अधांतरी असून येत्या आठवड्यात काँग्रेस कार्यकारिणीमधे याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद अहमद पटेल मोतीलाल बोरा यांच्यात अनौपचारिक बैठका झाल्या असून त्यात या विषयावर चर्चा झाल्याचं समजतं काँप्रेस अध्यक्ष पदासाठी अनेक नावं चर्चेत असून त्यात मल्लिकार्जुन खगें सुशीलकुमार शिंदे मुकुल वासनिक जोतिरादित्य शिंदे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या नावाचा समावेश आहे काँप्रेस पक्षाला पुन्हा झळाळी आणण्यासाठी तरुण उमद्या नेत्याची निवड अध्यक्ष पदावर करावी असं आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलं आहे पावसाच्या पाण्याची साठवण करुन जलसंवर्धनातून किमान एक जलाशय पुनरुज्जीवित करण्यासाठी देशातल्या सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकांनी विशेष गट स्थापन करावा असं केंद्रसरकारनं सांगितलं आहे केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या दिशानिर्देशामधे म्हटलं आहे की भूजलाचा ऊपसा आणि पुनर्भरण या प्रक्रियांकडे लक्ष देणं गरजेचं आहे यासंदर्भातली माहिती सर्वांना कळावी म्हणून जाहीर ठिकाणी प्रसिद्ध करण्यात यावी असंही स्पष्ट करण्यात आलं आहे एक जुलैपासून सुरू झालेल्या जलशक्ती अभियानाचा भाग म्हणून हे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत

जमिनीची खरेदी विक्री हस्तांतरण आणि या व्यवहारांची नोंदणी वादमुक्त असावी याकरता सर्वसमावेशक आणि आदर्श कायदा झाला पाहिजे असं आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे हिमाचल प्रदेशचे मुख्य सचीव बी के अगरवाल यांनी लिहिलेल्या लँड रजिस्ट्रेशन ग्लोबल प्रॅक्टीसेस अँड लेसन्स फॉर ांडिया या पुस्तकाचं प्रकाशन केल्यानंतर काल नवी दिल्ली क्वें ते बोलत होते जमिनीच्या व्यवहारांविषयी सर्वच राज्यांनी केंद्रसरकारबरोबर एकत्रितपणे अभ्यास करुन असा कायदा केला पाहिजे असं नायडू म्हणाले अशा कायद्यामुळे खरेदी विक्री व्यवहार नोंदणी सुटसुटीत होऊन भ्रष्टाचारालाही आळा बसेल असं ते म्हणाले

ते पुढे म्हणाले की वाढलेल्या अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यांमधे जमा केली जाईल त्यामुळे शेतक यांना उत्पादन वाढीसाठी याचा नक्कीच फायदा होईल

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल पणजीमधे भाजपा सदस्यता मोहिमेचा प्रांरभ करताना ही माहिती दिली

कारण पुरेशी गुंतवणूक नव्हती असं ते म्हणाले दुसरीकडे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीत मात्र पंधराशे टक्के वाढ झाली आहे

दिव्यांगजनांना समान संधीची हमी देणारं वातावरण मिळावं याकरता विविध सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय करत आहे या खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल गुवाहाटी धिं पत्रकारांना ही माहिती दिली

दिव्यांगांच्या कल्याणासाठी केंद्र राज्य आणि निमसरकारी नोक यांमधे आपल्या मंत्रालयानं दिव्यांगांसाठीचं आरक्षण वाढवलं आहे असं ते म्हणाले

आसाम पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भास्कर फुकन यांनी काल आकाशवाणीच्या एका कार्यक्रमात सांगितलं की आसामदर्शन या कार्यक्रमाअंतर्गत दीडशे कोटी रुपये खर्चून ही विकासकामं करण्यात येतील शौचालयं कचरा व्यवस्थापन सुविधा पिण्याचं पाणी तात्पुरते निवारे अशा विविध गोष्टी महत्त्वाच्या पर्यटनस्थळी उपलब्ध करुन देण्यात येतील नदीतून प्रवास हे आसाममधल्या पर्यटनाचं प्रमुख आकर्षण राहील यादृष्टीनं विशेष गुंतवणूक आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिवरे धरण फुटीच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं उच्चस्तरीय विशेष चौकशी पथक स्थापन केलं आहे मृदा अणि जलसंधारण विभागानं यासंबंधी काढलेल्या शासन निर्णयानुसार दोन महिन्यात या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश या पथकाला दिले आहेत

अमरनाथ देवस्थान मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमंग नरुला यांनी यात्रेच्या मार्गावरच्या सर्व स्वच्छतागृह आणि स्वच्छता कामांचा काल आढावा घेतला

सुदानमधे सत्ताधारी लष्कराबरोबर समझोता झाला असून या महिन्यात पुकारण्यात आलेली सविनय कायदेभंगाची चळवळ विरोधकांनी मागे घेतली आहे

भारत सरकारच्या डिजिटल डिया अभियानाचं अनुकरण करत सौदी अरेबियाच्या सरकारनं हज यात्रेकरूपर्यंत यात्रे संबंधी सर्व माहिती पोहोचवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे

आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यामधे भारत आणि न्यूझीलंडचा सामना येत्या मंगळवारी होणार आहे गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे काल झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात भारतान श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला तर दुस या सामन्यात दक्षिण आफ्रीकेनं ऑस्ट्रेलियाला हरवलं दुस या क्रमांकावरच्या ऑस्ट्रेलियाची गाठ आता उलंबरोबर पडणार आहे